तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना वित्त मंत्री पियूष गोयल यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देश विकासाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं गेल्या पाच वर्षापासून एनडीए सरकार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अथकपणे कार्यरत आहे असं सांगून ते म्हणाले की प्रधानमंत्री किसान सम्मान निधीमुळे गरीबातील गरीब शेतकऱ्याला अन्नाची सुरक्षितता मिळेल या तरतूदीवर टीका करणाऱ्यांना गरीब शेतकऱ्यासाठी सहा हजार रुपयांचं मूल्य काय असतं त्याची जाणीव नाही अशी टीका गोयल यांनी केली यूपीए सरकारनं दहा वर्षांमधील अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद केली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं गोयल यांच्या उत्तरानंतर अंतरिम अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला आणि कामकाज स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दूपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं तर विरोधकांनी विविध मुद्द्यावरून केलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं जावडेकर विद्यापीठांमधील अध्यापकांच्या रोस्टर अर्थात बिंदुनामावली संदर्भात आपली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली तर सरकार अध्यादेश काढेल असं मनृष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासात पूरक प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की न्यायालयानं विशेष सुटीतील याचिका नाकारल्यानंतर आता सरकार अध्यापकांच्या रोस्टर व्यवस्थेबाबत फेरविचार याचिका दाखल करणार आहे

जल आराखडा राज्यातल्या महत्त्वपूर्ण गोदावरी कृष्णा तापी नर्मदा महानदी आणि पश्चिम वाहिनी नद्या या सहा खोऱ्यांच्या एकात्मिक जल आराखड़याला मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे मृंबईत काल जलपरिषदेची सहावी बैठक झाली या बैठकीला जल परिषदेचे उपाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते जल आराखड्याला वैधानिक दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे या कृती आराखड्यात सर्व संबंधित विभागांना पूढच्या पाच वर्षासाठी जबाबदाऱ्या आणि उद्दिष्ट दिली आहेत

तसंच साडे सात लाख हेक्टर सिंचन क्षमता नव्यानं निर्माण होईल अशी माहिती गिरीष महाजन यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एका महिन्यात पूर्ण करा त्याचप्रमाणे एका एकरपेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नका अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संबंधित विभागांना दिल्या

यावेळी प्रधान सधिव मनिषा वर्मा यांनी आदिवासी विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा सविस्तर आढावा सादर केला हे उपक्रम समाजाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असून आगामी काळात त्याची व्याप्ती वाढवण आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधणाऱ्या महिलांशी ते यावेळी संवाद साधणार आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी काल यवतमाळ इथं ही माहिती दिली

याचा सामना करण्यासाठी सैन्यदलात समन्वय असण्याची गरज आहे असं प्रतिपादन अहमदनगरच्या आर्मर्ड कोर प्रशिक्षण केन्द्राचे प्रमुख मेजर जनरल नीरज कपूर यांनी काल केलं आर्मर्ड कोर प्रशिक्षण केंद्र आणि मेकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरनं आयोजित केलेल्या कवच प्रहार या युद्ध प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमात ते बोलत होते ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कवच प्रहार हे भारतीय रणगाडा दलाची क्षमता दर्शविणारं युद्ध प्रात्यक्षिक होतं यामध्ये भारताचे अर्ज्न भिष्म आणि अजेय हे रणगाडे आणि चिलखती वाहनं यांनी लक्षाचा अचूक वेध घेतला आणि हा परिसर दणाणून सोडला रणगाडे भेदक मारे करत असताना हेलिकॉप्टर्सनी त्यांना साथ दिली आणि शत्रवर विजय मिळवला या प्रात्यक्षिकादरम्यान संखि दलाची वेगवान निर्णय क्षमता आणि चपळता पण दिसून आली युद्धाचं स्वरूप बदलत असताना संखिदलात समन्वय आणि एकवाक्यता असणं किती आवश्यक आहे हे या प्रात्यक्षिकांमधून दिसून आलं याशिवाय भारतीय रणगाडा दल तंत्रज्ञानात पण सक्षम आहे आणि त्याचा परिपूर्ण वापर करून शत्रूवर पूर्ण ताकतिन हल्ला करतं हे यावरून सिद्ध झालं आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे अहमदनगर

या महोत्सवामुळे पर्यटक या परिसराकडे मोठ्या संख्येनं आकर्षित होतील असा विश्वास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून द्राक्षांची बाग कशी असते त्याचं उत्पादन कसं घेतलं जातं द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते द्राक्षांपासून वाईनची निर्मिती कशी होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची सधी या महोत्सवाच्या निमित्तानं पर्यटकांना मिळणार आहे त्याच बरोबरच ते प्रत्यक्ष शेतात जाऊन द्राक्षांची चवही चाखू शकतील द्राक्षांची तोडणी खोक्यांमध्ये मांडणी विक्री कशी केली जाते याची माहितीही पर्यटकांना दिली जाईल या निमित्तानं कृषी पर्यटनाचा आनंदही घेता येणार आहे एम टी डी सी च्या माळशेजघाट विश्रामगुहाच्या व्यवस्थापकांकडे याबाबत अधिक माहिती मिळू शकेल आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी यांच्यासह माधवी कुलकर्णी मध सिंधर्द्य आंबोली परिसरातल्या मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे ही ओळख वाढवून चौकूळ गेळे आणि आंबोली हे मधाचं केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे

आंबोलीजवळ चौक्ळ इथं आयोजित मधमाशी पालन विषयक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते

पुढील सुनावणीआधी तेलतुंबडे यांना अटक करावी लागली तर त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि हमीपत्रावर सुटका करावी असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे

यामध्ये संशयित अमोल काळे वास्देव सुर्यवंशी भरत कूरणे अमित डेगवेकर या चौघांचा पानसरे हत्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे यापूर्वी समीर गायकवाड डॉ विरेंद्रसिंह तावडे सारंग अकोलकर विनय पवार यांच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केलं आहे जानकर सातारा राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी काल केलं सातारा इथ पुणे विभागीय आणि जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आणि दख्खन मानिनी जत्रांचं उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिकांना प्रस्कराचं वितरण करण्यात आलं

त्यामुळे जिल्ह्यातल्या पोलिसांना आता हक्काची घरं मिळण सोयीचं होणार आहे निधन उस्मानावाद उस्मानाबादमधल्या उमरगा तालुक्यातल्या गुंजोटी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि आयुर्वेदाचार्य डॉ राघवेंद्र शाईवाले याचं काल वृद्दापकाळानं निधन झालं

वैद्यकीय सेवेबरोबर स्वातंत्र्य लढ़यात सहभागी होत रजाकारांच्या जुलमी राजवटी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता त्यांच्या पार्थिव देहावर काल गुंजोटी इथं अंत्यसंकार करण्यात आले

विदर्भात काही भागात थंडीची लाट होती तर काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं

उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे